साहित्य संमेलन मूल्याधिष्ठित संस्कृती ही भारतीय समाजाची परंपरा आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी काल यवतमाळ इथं केलं

साहित्यिक आणि राजकारण्यांमध्ये संवाद आणि समन्वय हवा तसंच दोघांनीही आपापल्या मर्यादा सांभाळून वागावं अशी अपेक्षा व्यक्त करतानाच राजकारण्यांनी स्वायत्त संस्थांच्या कामात हस्तक्षेप करू नये असं आवाहनही त्यांनी केलं नव्या पिढीला निरोगी आणि सशक्त साहित्याचा वारसा मिळायला हवा तसंच नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रंथालयांचा सांभाळ करायला हवा अशी अपेक्षा संमेलनाच्या अध्यक्ष डॉ अरुणा ढेरे यांनी यावेळी व्यक्त केली मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढवण्यासाठी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी सीमावर्ती भागातल्या मराठी भाषिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनानं प्रयत्न करावेत अशी मागणी करणारा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला तीन दिवसांच्या सारस्वतांच्या या मेळ्याला साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून वाद बहिष्कार आणि द्र्ष्काळाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये झालेल्या या साहित्य संमेलनाला किती आणि कसा प्रतिसाद मिळेल आडवळणाच्या या गावात रसिक येतील की नाही अशी शंका संमेलनाच्या आधी उपस्थित केली गेली होती मात्र तीनही दिवस इथे रंगलेल्या साहित्यिक चर्चा परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला प्स्तकांचीही प्रचंड विक्री झाली इथला कवी कट्टा अव्याहत सुरू होता अशोक नायगावकर अरुण म्हात्रे प्रवीण दवणे या मान्यवर कवींबरोबरच तुकाराम धांडे सारख्या नवोदित ग्रामीण कवीच्या कविताही साहित्य प्रेमींनी उचलून धरल्या प्रकाशन कट्टयावर नवोदित लेखकांच्या कलाकृतींसह संमेलनाचे कार्यध्यक्ष रमाकांत कोलते यांचा आनंदाचा झुला हा काव्य संग्रह आणि प्रसिद्धी प्रमुख काशिनाथ लोहारे यांचा सुगंधी माणसं हा लेख संग्रहही प्रकाशित झाला एका छो ि गावात अत्यंत साधेपणानं झालेल्या या संमेलनाला उत्स्फूर्त दाद देताना रसिकांनी समन्वयाची भूमिका घेत रसिकांमध्ये काही डावं उजवं नसतं हेच सिद्ध केलं राष्टपती तिहेरी तलाकसह अन्य दोन अध्यादेश नव्यानं जारी करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल मंजुरी दिली हिवाळी अधिवेशानात संसदेची मंजूरी मिळू न शकलेले मुस्लीम महिला विवाह संरक्षण हक्क कायदा कंपनी कायदा आणि भारतीय वैद्यकीय परिषद दूरुस्ती कायदा या संबंधीचे हे अध्यादेश आहेत मख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्योग क्षेत्रात आघाडीवर असून इथं सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे जगभरातल्या उद्योजकांनी महाराष्ट्रात आर्थिक गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबईत आंतरराष्ट्रीय भागिदारी परिषदेत मार्गदर्शन करताना ते काल बोलत होते नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विश्वासार्हता आणि पारदर्शकतेच्या जोरावर महाराष्ट्रानं प्रगती साधली आहे असं केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू या वेळी म्हणाले शहीद मेजर नायर जम्मू काश्मीरच्या सीमा भागात हुतात्मा झालेले मेजर शशीधरन नायर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले संपर्क मंत्री गिरीश बाप यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते तत्पूर्वी नायर यांच्या निवासस्थानी त्यांना लष्करी मानवंदना देण्यात आली

लोकसंवाद शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज लोकसंवाद करणार आहेत

खेलो इंडिया खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये काल पुण्यात पश्चिम बंगालच्या अभिनव शॉ यानं दिवस गाजवला

महाराष्ट्रानं आपली घोडदौड सुरु ठेवत पदक तालिकेतलं पहिलं स्थान कायम राखलं आहे

या ई बुक आणि मोबाईल एपचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतंच झालं अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून मुंबई आणि प्रण्याच्या जवळ असलेल्या रायगडला येणाऱ्या पर्य कांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पण निसर्गरम्य रायगडमध्ये काय पहावे कुठे भा कुती करावी निवास व्यवस्था कुठं चांगली होऊ शकते भोजनाची व्यवस्था कुठे होऊ शकते रस्त्यांचे नकाशे वाहन सुविधा आदिंची माहिती कुठं उपलब्ध नव्हती पर्याक्रांची ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने रायगडः पर्याऊ विविधा या ई बुकची आणि मोबाईल एपची निर्मिती करण्यात आली आहे

या दोन्ही सुविधांमुळं रायगडात येणाऱ्या पर्याकांचा प्रवास बराच सुकर होईल आणि रायगडमध्ये नेमकं काय पहायचं याचं नियोजनही त्यांना करता येईल शोभना देशमुख आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग रायगड सोलापर यात्रा सोलापुरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्वराच्या यात्रेला नंदिध्वज पूजनानं कालपासून सुरुवात झाली ऐकूया आमचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला हा वृत्तांत सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराची यात्रा कालपासून विविध धार्मिक विधीने सुरु झाली ही यात्रा पुढे चार दिवस चालणार आहे या निमित्तानं सोलापूर शहरात भक्तीभावाचं वातावरण निर्माण झाले आहे

या लिंगांना तैलाभिषेक करुन सात मानाच्या नंदीध्वजाची मिरवणूक काल काढण्यात आली या नंदीध्वजामध्ये साक्षात सिद्वेश्वर असल्याची भावना भक्तांमध्ये असते त्यामुळं एकूणच या यात्रेत भक्ती पावित्र मांगल्य वातावरणात पहायला मिळतं

मग आमची गृणवत्ता कल्पकता व्यवस्थापन कौशल्य याचे काय असा प्रश्न दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी काल पृण्यात उपस्थित केला

अशा प्रकारे ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांना तासाभरात दर्शनाचा लाभ मिळतो प्रस्कार साताऱ्याच्या सज्जनगड इथल्या समर्थ सेवा मंडळ संस्थेच्या वतीने देण्यात येणारा समर्थ संत सेवा पुरस्कार राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना देण्यात येणार आहे

जनकल्याण समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या समन्वय बैठकीचा समारोप काल पूण्यात झाला त्यात प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रातल्या दृष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला दृष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या जनकल्याण समितीच्या वतीने राज्यभरासह विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती विस्ताराने मांडण्यात आली हवामान राज्याच्या बहुतांश जिल्यांरममध्ये तापमानाचा किमान पारा सरासरी पंधरा अंश झाला आहे अर्थात थंडीची तीव्रता कमी झाल्याचं दिसत आहे